आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे अंदमान निकोबार मध्ये दर शनिवारी आणि रविवारी टाळेबंदी केली जात असून ती सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे

मालदीवमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सरकारनं पर्यटकांसाठी मुक्त द्वार ठेवण्याचा निर्णय घेतला आहे देशातलं पर्यटन बंद केलं तर देश दिवाळखोर होईल आणि नागरिक भुकेनं मरतील असं नाशिद म्हणाले

हज यात्रा सौदी अरेबियामध्ये पाच दिवसांच्या पारंपरिक हज यात्रेला आज सुरवात झाली कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियामध्ये केवळ एक हजार भाविक हज यात्रा करत आहेत

या वर्षी हज यात्रेकरूना पाठवू नये अशी विनंती सौदी प्रशासनानं भारताला केली होती त्या नुसार हज यात्रेकरूना न पाठवण्याचा निर्णय घेतला गेला गेल्या वर्षी सुमारे दोन लाख भारतीयांनी हज यात्रा केली होती मॉरीशस मॉरीशसमधल्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज करण्यात आलं पोर्ट लुई इथली ही नवी इमारत आपल्या सहकार्य आणि सामायिक मूल्यांच प्रतीक आहे अशा शब्दांत मोदी यांनी या घटनेचा गौरव केला दोन्ही देशातील मान्यवर आणि कायदेतज्ज्ञ यावेळी उपस्थित होते

सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीची उभारणी या प्रकल्पातील एक भाग आहे

महाराष्ट्रात दक्षिण मुंबईतल्या नगिन महल या इमारतीतले दोन मजले देखील ताब्यात घेतल्याचं बँकेनं जाहीर केलं आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी आज मंत्रीमंडळ विस्तार केला सुखराम चौधरी राकेश पठाणिया आणि राजिंदर गर्ग यांची कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून वर्णी लागली आहे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी या तिघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राजस्थान राजस्थानचे राज्यपाल कालराज मिश्रा यांनी राजस्थान विधानसभेचं अधिवेशन घेण्यास मंजुरी दिली आहे

दरम्यान बसपा आणि कॉग्रेसच्या युतीबद्दल दाखल याचिकेवर आज राजस्थान उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे जर या अधिवेशनात कॉंग्रैसला बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं गेलं तर बसपाच्या सहा आमदारांनी विरोधी मतदान करावं असा आदेश पक्षाध्यक्ष मायावती यांनी काढला आहे मणिपर चकमक मणिपूरमध्ये काल संध्याकाळी झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झालेल्या आहेत

दहशतवाद्यांनी स्फोटकांचाही वापर केला

उत्तराखंड उत्तरखंडमधल्या देहराडून ते गढवाल हेलिकॉप्टर सेवेचा काल शुभारंभ झाला नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिल्या हेलिकॉप्टरला हिरवा झेंडा दाखवला उडान योजनेअंतर्गत पवन हंस कंपनी ही सेवा देणार आहे देहराडून टेहरी श्रीनगर गौचर अशी ही सेवा असणार आहे सुमारे दीड तासात हे अंतर कापले जाईल गौचरहून बद्रिधामला जात येत असल्यामुळे देहराडून ते गौचर सेवेमुळे चार धाम यात्रा सुखकर होईल आणि अधिकाधिक भाविक ही यात्रा करू शकतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे अयोध्या रामभक्तानी भूमिपूजन कार्यक्रमासाठी अयोध्येत गर्दी करू नये त्या ऐवजी त्यांनी घरी बसूनच दुरचित्रवाणीवर या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन रामजन्म भूमी ट्रस्टनं केलं आहे करोनामुळे कार्यक्रम ठिकाणी गर्दी करण्यास मर्यादा आहेत त्यामुळ भाविकांनी त्या दिवशी सायंकाळी घरातच दीप प्रज्वलित करून हा कार्यक्रम साजरा करावा असं आवाहन ही या ट्रस्टनं केलं आहे दरम्यान अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधल्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर चौकात राम मंदिर आणि श्रीरामाचे भव्य त्रिमिती डिजिटल चित्र उभारण्यात आली आहेत

दरभंगा गोपाळगंज सारन समस्तीपूर आणि सीतामढी ही जिल्हे पाण्याखाली आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला पुरामुळे मदत केंद्रात आसरा घेतलेल्या सर्वांची एटीजेन चाचण्या करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत

आसाम आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी लखीमपुर आणि धेमाजी या पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेतला दौऱ्यादरम्यान त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांशी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली